मानधन योजनेला प्रारंभ

झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पंपाच्या मुख्य स्थानकाचं उद्घाटन

अनंत चतुदर्शीच्या मुहूर्तावर आज सर्वत्र गणपती विसर्जन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडची राजधानी रांची इथं पंतप्रधान किसान मानधन योजनेला प्रारंभ केला या योजनेंतर्गत पाच कोटी लघ् आणि सीमांत शेतकऱ्यांना तीन हजार रुपये प्रति माह न्यूनतम निवृत्ती वेतन देण्यात येऊन त्यांचं जीवन स्रक्षित केलं जाणार आहे

अर्थव्यवस्था आणि निर्यातीत वाढ करण्यासाठी सरकार साहसपूर्ण पावलं उचलण्यास तयार असल्याचं वाणिज्य मंत्री पिय़ष गोयल यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आयोजित व्यापर मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते सरकार निर्यात पत वाढवण्यासाठी एक योजना आखणार असून वाणिज्य मंत्रालयातर्फे औद्योगिक धोरणाला अंतिम रूप देण्याचं काम सुरु आहे नागप्र म्ंबई शीघ्रसंचार द्रतगती महामार्ग अर्थात महाराष्ट्र समुदधी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कर्ज उभारणीची उददिष्ट्यपूर्ती झाल्याची घोषणा म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्ंबई इथं केली

आज या कर्जमंजुरीची उद्दीष्ट्यपूर्ती झाली जागतिक बँक आणि एडीबी एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्यात्न सांगली कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत प्नर्वसन आराखडा तयार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितलं यातून प्रस्थिती उद्भवणाऱ्या भागातील पाणी द्ष्काळी भागात वळविण्यासाठीची योजनाही तयार करता येईल त्याम्ळं हा आराखडा इतरांसाठी रोल मॉडेल ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची जागतिक आणि एडीबी बँकेच्या पथकानं नुकतीच पाहणी केली आहे या पथकाची आज फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली

ग्णवान म्लं व्यक्ती आणि संस्था यांचा गौरव करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून पंतप्रधान राष्ट्रीय बाल प्रस्कारानं गौरवण्यात येते बाल शक्ती प्रस्कार आणि बाल कल्याण प्रस्कार अशा दोन विभागात हे प्रस्कार देण्यात येतात

किमान एकाने जरी जगपातळीवर नाव कमावले म्हणजे या उ पक्रमाचा उद्देश साध्य होईल असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे आज नवी दिल्ली इथं आयोजित भारतीय माहिती सेवेच्या गट अ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या निरोप समारंभाला उपस्थित होते तंत्रज्ञानात वेगानं बदल घडून येत असून अधिकाऱ्यांनी आजीवन शिकत राहण्याचा दृष्टीकोन बाळगण्याची आवश्यकता असल्याचं याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं सरकारचे संदेश वाहक म्हणून अधिकाऱ्यांनी ज्ञानाची कक्षा वाढवावी असं ते म्हणाले

केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागप्रातील ऑटोमेटीव्ह चौकाजवळील मौजा वंजारी इथं रोमॅट सीएनजी आणि एलएनजी पंपाच्या म्ख्य स्थानकाचे उदघाटन उदया सकाळी पाऊणे अकरा वाजता होणार आहे याप्रसंगी महापौर नंदा जिचकार प्राम्ख्याने उपस्थित राहतील रोमॅट कंपनीतर्फे एकूण बारा सीएनजी पंप स्थानकांची निर्मिती करण्यात येणार असून सध्या तयार झालेल्या तीन स्थानकातील सीएनजी द्वारा नागपूर महानगरपालिकेच्या बसेस संचालित करण्यात येणार आहेत पेट्रोलच्या त्लनेत सी एन जी स्वस्त असून याम्ळे प्रद्षणाला आळा बसेल अशी माहिती रोमॅट उद्योग सम्हाचे संचालक वी स्ब्बाराव यांनी दिली आहे शहरातील तलावांच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेला इंडियन ऑईल कॉर्पोरिशन लिमिटेड म्बईचं सहकार्य लाभलं आहे तलावांच्या स्वच्छतेसाठी आवश्यक रिमोट कंट्रोल फ्लोटिंग बोटबाबत नागप्र महानगरपालिका आणि इंडियन ऑईल कॉर्पोरिशप लिमिटेड म्ंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे आज मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीमध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि चे कार्यकारी निदेशक प्रभारी म्रली श्रीनिवासन आणि नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आय्क्त राम जोशी ह्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या नागप्रातील गांधर्व संगीत महाविद्यालयातर्फे दरवर्षी नवोदित य्वा कलाकारास देण्यात येणारा स्व

स्धीर भावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे

रोख असं या प्रस्काराचं स्वरूप आहे याप्रसंगी आश्तोष सहाय यांच्या सतार वादनासोबातच म्ळच्या नागपूरच्या परंत् सध्या इंदूर इथं स्थायिक झालेल्या आकाशवाणीच्या अ श्रेणी कलाकार सौ कल्याणी कानडे राजहंस यांचं गायन आयोजित करण्यात आलं आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये गणपती विसर्जन करण्यास स्रुवात झाली असून अमरावती छत्रीतलावंप्रथमेशझिरीकोंडेश्वर तलावाकडे विसर्जन शोभायात्रा निघाल्या आहेत महानगर पालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे

आज चंद्रपूर बल्लारपूर राज्रा याठिकाचे तर उद्या भद्रावती वरोरा व इतर काही ठिकाणच्या गणरायाचं विसर्जन केलं जाणार आहे आजचं विसर्जन शांततेत पार पडावं याकरिता प्रशासनाच्या वतीनं मोठ्या गणपतीसाठी रामाळा तलाव तर साधारण गणपतीचे विसर्जन इरई नदीच्या घाटावर केली जाणार आहे वाहातूकीला अडचण होऊ नये म्हणून वाहतूक विभागानं विशेष खबरदारी घेतली असून वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आली आहे

अकोल्यातील मानाचा बाराभाई गणपती चं थाटात विसर्जन झालं यावेळी शहरातून निघालेल्या या मिरवण्कीत मानाच्या बाराभाई गणपतीचे ठीकठिकाणी पूजन करण्यात आलं पालकमंत्री रणजीत पाटील यांच्या हस्ते गणपतीचे पूजन करण्यात आलं त्यानंतर अकोला शहरात गणेश विसर्जन मिरवण्कीस प्रारंभ झाला गणेश विसर्जनादरम्यान नागपूरातील वेणा नदीत दोन व्यक्ती वाहून गेल्याम्ळे मिरवण्कीला गालबोट लागले

गडचिरोली जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळं भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागड ताल्क्याचा संपर्क बाह्य जगताशी त्टला आहे यंदाच्या पावसाळ्यात संपर्क त्टण्याची ही सातवी वेळ आहे

त्यामुळं जीवित आणि वित हानी झाल्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी स्वेच्छेनं प्रग्रस्तांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी असं आवाहन तहसीलदार कैलास अंडील यांनी केलं आहे

नागपूर आकाशवाणीचे उच्च श्रेणी लिपीक मनोहर वासुदेवराव सातपुते यांचं काल निधन झालं

आज गंगाबाई घाट स्मशानभूमीवर त्यांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले